गेल्या दोन महिन्यापासून टाळेबंदीमुळं देशातंर्गत विमानसेवा बंद होती दरम्यान देशातली विमानतळं विमानसेवा देण्यासाठी पुन्हा सज्ज झाली असून प्रवाशांना विमनतळावर प्रवासाच्या दोन तास आधी हजर राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे याशिवाय अनेक नियमांचं पालन करणही गरजेचं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडिया या विमान वाहतुक कंपनीला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांसह प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे मात्र याचवेळी न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश देत केंद्र सरकारने विमान वाहतुक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे देशांतर्गत विमान वाहतुकीची परवानगी दिल्यानंतर विमान वाहतुक कंपनीकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन होत नसल्याची तक्रार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यावर उच्च न्यायालयानं एअर इंडिया तसंच नागरी हवाई वाहतूक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून उत्तर मागवलं होतं एअर इंडियानं यावर न्यायालयात उत्तर देत सरकारकडून जारी परिपत्रकात मधलं आसन रिकामं ठेवण्याबाबत काहीही सूचना नसल्याचं सांगितलं होतं यासंदर्भात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला या नव्या परिपत्रकाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दरुस्ती करण्याकरता दोन जूनपर्यंत अवधी दिला आहे दरम्यान यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज सुटीच्या दिवशी घेतलेल्या सुनावणीत एअर इंडिया आणि इतर विमान वाहतुक कंपन्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल असं सांगत विमानात दोन आसनांच्या मधलं आसन रिकामं ठेवण्याचे निर्देश दिले

या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात रहाणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरनाचा समावेश आहे यासाठी येणार खर्च प्रवाशांना स्वतः करायचा आहे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले सात नवे रुग्ण आढळले आहेत

त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत

तर अकोले तालुक्यातील लिंगदेव इथं आलेल्या घाटकोपर इथल्या व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव आला आहे तसंच जिल्ह्यातल्या पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे

त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेराशे एक झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

हे सारेजण मुंबईहून आलेले असून संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत

गेल्या दोन आठवड्यांपासून ते विविध विकारांनी आजारी होते रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं नेदरलंडवर सहा विरुद्ध एक अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं होतं या सहा गोलपैकी पाच गोल बलवीरसिंह यांनी केलेले होते ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात वैयक्तिकरित्या सर्वाधिक गोल करण्याच्या त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीरसिंह यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे बलबीर सिंह यांचा सर्वोत्तम खेळ सदैव लक्षात राहील असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटल आहे

राज्यसरकारने असमर्थता दर्शवल्याने आज हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान रद्द करण्यात आलं